किरकोळ अपवाद वगळता हे मतदान शांततेत पार पडलं

यापैकी सर्वाधिक तक्रारी धुळे तसंच नंदरबार मतदार संघातल्या असल्याचं पीटीआयच्या व्त्तात म्हटलं आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही यासंदर्भात ड्वीट करून मतदान यंत्रांमध्ये गडबड असल्याचं म्हटलं आहे ध्वळे आणि नंदरबार या दोन्ही मतदार संघात काँग्रेसचं प्राबल्य असल्यामुळे मतदान यंत्रात जाणूनबुजून गडबड केल्याचा आरोप पाटील यांनी केला जळगाव मतदार संघात भडगाव इथल्या एका मतदान केंद्रावर काल फेर मतदान घेण्यात आलं

महापौर जाधव आणि त्यांच्या समर्थकांनी इथे येऊन फाटक यांना मारहाण केली त्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली

काँग्रेस अध्यक्ष राहल गांधी यांनी काल सर्वोच्च न्यायालयात नव्याने प्रतिज्ञापत्र सादर करून राफेल विमान खरेदी प्रकरणी न्यायालयाच्या विधानाचा विपर्यास केल्याबाबत पुन्हा एकदा खेद व्यक्त केला

या खटल्याची व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्रदृश्य प्रणालीद्वारे सुनावणी घ्यावी अशी विनंती दिछी पोलिसांनी न्यायालयात केली आहे

उद्या दुपारनंतर या वादळाची तीव्रता भीषण होण्याची शक्यता हवामान खात्यानं व्यक्त केली आहे सध्या हे वादळ चेन्नईच्या पूर्व दक्षिण भागात आठशे दहा किलोमीटर आणि मछलीपट्टम किनाऱ्यापासून नऊशे पन्नास किलोमीटर अंतरावर केंद्रीत आहे पाच किलोमीटर प्रतितास या वेगानं ते उत्तर दिशेला जात असल्याचं हवामान खात्यानं स्पष्ट केलं आहे उद्या हे वादळ उत्तर पश्चिम दिशेला जाण्याची शक्यता असून त्यानंतर ते ओडिसा समुद्र किनाऱ्याकडे वळण्याची शक्यता हवामान खात्यानं व्यक्त केली आहे या वादळामुळे हलका ते मुसळधार पाऊस होण्याची शक्यता लक्षात घेऊन केरळ तामिळनाडू आणि आंध्र प्रदेश सरकारला सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे

हिंगोली जिल्ह्याच्या औंढा तालुक्यातल्या गोजेगाव इथल्या एका तरुणाचा काल उष्माघातानं मृत्यू झाला संतोष कुंडलिक नागरे असं या तरूणाचं नाव असून काल दिवसभर शेतात काम केल्यानंतर सायंकाळी तो घरी आला त्यानंतर त्यानं लगेचच पाणी पिल्यानं त्याला भोवळ आली उपचारासाठी रुग्णालयात नेल्यावर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं परभणी जिल्ह्यात बारपूरवाडी इथंही उष्माघातानं एकजण मरण पावला विदर्भातही उष्णतेची लाट असून अकोल्यामध्ये उन्हामुळे दोघांचा मृत्यू झाला

त्यामुळे दुपारच्यावेळी बाजारपेठेत शुकशुकाट दिसून आला नांदेड जिल्ह्यात मात्र काल ढगाळ वातावरण होतं कंधार भागात पाऊस झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

संबंधित कार्यालयानं काल याबाबतचं पत्र जारी केलं

दरम्यान हिंगोली जिल्हा प्रशासनाकडेही सुमारे तीन कोटी रूपयांची पाणीपट्टी थकलेली आहे ही थकबाकी भरल्या शिवाय ईसापूर धरणातून ग्रामीण पाणी प्रवठ्यासाठी आरक्षित केलेलं पाणी सोडणार नसल्याचं ऊर्ध्व पेनगंगा प्रकल्पाकडून सांगण्यात आलं आहे

महापौर सुरेश पवार यांच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या बैठकीत ही निवड करण्यात आली स्थायी समितीचे विद्यमान सभापती शैलेश गोजमगुंडे यांचा निवृत्त झालेल्या सदस्यांमध्ये समावेश आहे स्थायी समितीमध्ये भाजप आणि काँग्रेसचं समान पक्षीय बलाबल असल्यामुळे आता नवीन सभापती कोण होणार याकडे सर्वांच लक्ष लागलं आहे

या तिघांना वाचवण्यासाठी अन्य चार जण आडात उतरले मात्र त्यांनाही श्वास घेण्यास त्रास जाणवला या सर्वांना रुग्णालयात दाखल केलं असता डॉक्टरांनी तिघांना मृत घोषित केलं तर चौघांवर रुग्णालयात उपचार करण्यात आले त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं

या अपघातामुळे शिर्डी विमानतळावरची विमान वाहतुक काही काळ ठप्प झाली होती

अहमदनगर जिल्ह्यातल्या मागासवर्गीयांच्या चळवळीतले ते अग्रणी नेते होते